जर त्यांनी असं काही केलं तर तो न्यायालयाचा अवमान समजण्यात येईलअसंही सर्वोच्च न्यायालयानं म्हाकें आहे हा एकरकमी भरणा हा निश्चित लेखी स्वरूपात असावा असंही सर्वोच्चन्यायालयानं म्हानिं आहे या एकरकमी भरणा संदर्भात वारंवांर वर्तमान पत्रात येतअसणाऱ्या लेख आणि बातम्यांविषयीही सर्वोच्च न्यायलयानं नापसंती दर्शवली आहे जरअसं काही झालं तर या कंपन्याच्या कार्यकारी संचालकांना न्यायालयाच्या अवमाननाप्रकरणी जबाबदार धरण्यात येईल असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हा मिं आहे भारत संचार निगम लिमि डिच्या पुर्नरुजीवनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिलं ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे त्यांची थकीत रक्कम सरकारच्या नियमानुसार दिली जाईल तसंच कत्रा द्वारांची देणीही चुकती केली जातील जेणेकरुन त्यांना कत्राशी कामागाराचं वेतन देता येईल असं ते म्हणाले

काल तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आज तपासणीत तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सिद्ध झालं

रुग्णालय आणि हाफकिन संस्थेत लवकरच चाचणीची सुविधा उपलब्ध होईल असं ते म्हणाले

तसंच अफगाणिस्तान फिलिपिन्स आणि मलेशिया या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनाही भारतात प्रवेश करता येणार नाही

ते विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर काम करणार आहेत या साऱ्या अधिकाऱ्यांची एक बैठक आज होणार आहे

रेल्वेने आपल्या खानपान सेवा देणाऱ्यांना रेल्वेत खाणपिणं देण्यासाठी सर्दी खोकला ताप असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर न ठेवण्यास सांगितलं आहे

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबे कल्याण मंत्रालयानं केलं आहे

डॉक्टरोंकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सत्ति इझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत

देशांच्या अनेक भागात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळा बंद असल्यामुळे मुलांना मध्यान्ह भोजन उपलब्ध होत नसल्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं आज घेतली सरन्यायाधिश एस

बोबडे यांच्या अध्यक्षेतेखालील पीठानं स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशाना नोरींस जारी करुन मुलांना मध्यान्हभोजन कसं पुरवणार याबाबत विचारणा केली

मध्य प्रदेशातले काँग्रेसचे बडंखोर आमदार कर्ना क्रामधल्या ज्या रिसो मध्ये राहत आहेत त्या रिसो जिवळ काँग्रेसचे जेष्ठ नेते दिगविजय सिंग यांनी आज अन्य काँग्रेस नेत्यांसोबत धरण आंदोलन केलं पोलीस आपल्याला या आमदारांना भेट्टिदेत नसल्याचा आरोप त्यांनी केला भाजपानं या आमदारांना बंदिस्त करुन ठेवलं आहे याविरोधात आपण उपोषण करणार असल्याचं दिगविजय सिंग म्हणाले हे बंडखोर आमदार आपले राज्यसभा निवडणूकीचं मतदार असून त्याची मत मिळवण्यासाठी आपल्याला रिसो भिधे जाऊ द्याव असं ते म्हणाले त्यानंतर पोलिसांनी दिगविजयसिंग आणि अन्य नेत्यांना सावधगिरीचा उपाय म्हणून ताब्यात घेतलं

दोन्ही देशांनी सागरी सीमा आणि जमिनी सारखे जार्मेल प्रश्न सौहार्दानं सोडवले आहेत बांगलादेश हा केवळ भारताचा दक्षिण आशियातला सर्वात मोठा व्यापारी भागीदार नसून विकासातलाही भागीदार आहे भारतात निर्माण झालेल्या विजेमुळे आज बांग्ला देशातले उद्योग आणि घरं उजळून निघाली आहेत अश्या शब्दात मोदी यांनी दोन्ही देशातल्या मैत्रीचे गोडवे गायले बांगबंधूंनी बांगलादेशाला आश्वासक आणि पुरोगामी राष्ट्र बनवलं आहे

पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या चीन दौऱ्यानंतर पाकिस्तान आणि चीननं जम्मू काश्मीर बाबत जारी केलेलं संयुक्त निवेदनला भारतानं फे अविभाज्य भाग असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये चीनसह अन्य कोणत्याही देशांनी दखल देऊ नये तसंच भारताच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा अशी भारताची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिकेसंदर्भात भारतानं आक्षेप घेतला असून याबाबत चिंता व्यक्त केली आहे ही मार्गिका पाक व्याप्त भारतात असल्याचं ते म्हणाले पाक व्याप्त काश्मीरमधील स्थिती बद्दलण्याचा कुठल्याही देशाचा प्रयत्न भारत खपवून घेणार नाही हिमाचल प्रदेशातल्या पालमपूर इथल्या सीएसआयआर हिमालयिन जैव संसाधन तंत्रज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी एक नविन हह्वसर्वा विषाणू विरोधात प्रतिबंधात्मक उपायांच्या पार्श्वभूमीवर सर्वा इझर सारख्या उत्पादनाची मागणी वाढत आहे आणि बाजारात अनेक बनाव उत्पादनं विकली जात आहे सीएसआयआर संस्थेनं विकसित केलेल्या या सत्ति इझर मध्ये नैसर्गिक सुंगध चहाचे घ के आणि अल्कोहोल याचं प्रमाण जागतिक आरोग्य संघ जेच्या मार्गदर्शक तत्वानुसार असल्याचं संस्थेचे संचालक डॉ संजय कुमार यांनी म्हाळि आहे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्यातल्या सरगुजा या आदिवासी भागात केलेल्या जगजागृतीचे जागतिक आरोग्य संघजेनं कौतुक केलं आहे या भागातल्या आरोग्य सेविकांनी व्यक्तीगत स्वच्छता आणि आरोग्य सवयींबाबत व्यापक जगजागृती केलेली आहे त्यांनी ईथल्या झोपडपट्ट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना अगदी स्वच्छ हात ध्रण्याचेही प्रात्याक्षिकं दिली आहेत

बिहार सरकारनं कोरोना जिवाणू संसर्गाला साथीचा रोग म्हणून घोषित केलं आहे यामुळे राज्याला या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष अधिकार प्राप्त होणार आहेत जर कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या व्यक्तीने विलगीकरण किंवा रूग्णालयात भरती होण्यास नकार दिला तर त्याला बळाचा वापर करून भरती करण्याचा अधिकार यामुळे राज्याला प्राप्त होणार आहे यासाठी उपचार घेण्यास नकार देणाऱ्याला प्रसंगी अके करण्याचे अधिकारही यामुळे राज्य सरकारला मिळाले आहेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू काश्मीर प्रशासनानं सर्व परदेशी पर्याक्रांवर निर्बंध लादले आहेत नायब राज्यपालांचे सल्लागार बशीर अहमद खान यांनी काल या बाबत निर्देश जारी केले